गांधी जयंतीनिमित्त नव्यानं राष्ट्र उभारणीचा संकल्प करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात किमान हमी भावानं शेतमाल खरेदीला वेग

तसंच सत्य आणि अहिंसेचा मंत्र अनुसरून स्वच्छ सक्षम बलशाली आणि समृद्ध भारताची उभारणी करून महात्मा गांधींचं स्वप्न साकार करावं असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकांना केलं आहे आज साजऱ्या होत असलेल्या गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात राष्ट्रपतींनी हे आवाहन केलं गांधीजींचे विचार आणि शिकवण सरकारच्या स्वच्छता महिला आणि गरीबांचं सक्षमीकरण तसंच शेतक यांशी संबंधित विविध योजनांच्या केंद्रस्थानी असल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं

या मोहिमेत देशातल्या सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना नळाद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे

खादी ग्रामोद्योग खादी आणि ग्रामोद्योग आयोगातर्फे देशभर विविध ठिकाणी दीडशे कार्यक्रमांच्या माध्यमातून बापूजींना मानवंदना दिली जाणार आहे काल गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोगाचे अध्यक्ष विनयक्रमार सक्सेना यांनी या कार्यक्रम मालिकेचं उद्घाटन केलं

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोंभळी गावात तर गांधीजींचं मंदिरंच उभं आहे त्याबाबतचा हा वृत्तांत

त्यासाठी मंदिर उभारण्यात आलं स्वातंत्र्यपूर्व काळात या गावात मूलोद्योगी शाळा सुरू करण्यात आली होती या शाळेतील मुले सुत कातण्याचं काम करत आणि ते सुत वर्धा येथे पाठवून दिले जाई जी शाळा जास्त सुत पाठवून देईल त्या शाळेला गांधीजी बक्षीस देत असत अशा प्रकारे या शाळेने अनेक बक्षिसे मिळविली आहेत ते सर्व प्रमाणपत्रे या शाळेत सुरक्षित आहेत कोंभाळी गावातील नागरिकांसाठी गांधीजींचे मंदिर हे राजघाट आहे गावातील युवकांसाठी ते एक प्रेरणास्थान बनलं आहे त्यामुळे या गावातील नागरिकांना गांधीजींच्या विचारांची ओळख झाली

आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते अहमदनगर एमएसपी खरेदी केंद्र सरकारतर्फे केली जाणारी खरीप पिकांची किमान हमी भावानं खरेदी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात वेगानं सुरू आहे

या शिवाय पंजाब आणि हरयाणा या राज्यांमध्ये तांदळाच्या खरेदीला शनिवारपासून सुरुवात झाली आहे भारतीय कापूस महामंडळानंही काल सर्वाधिक मागणी असलेल्या प्रतीच्या कापसाची खरेदी केली आहे

चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर महिन्यात जीएसटीचा सर्वाधिक महसूल मिळाला आहे

नागरिकांनी नव्या शैक्षणिक धोरणासंदर्भातल्या माय एन

स्पर्धेत सहभागी होऊन देशातल्या शैक्षणिक परिवर्तनाचा एक भाग व्हावं असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून केलं आहे

फॅब्रिकेटेड ऑर्थोट्रॉपिक स्टील गर्डर्स उपलब्ध झाल्यामुळे या पूलाचं बांधकाम वेगाने सुरू होईल

क्षेपणास्त्र लेझरच्या मदतीने लक्ष्याचा अच्रक भेद करणाऱ्या रणगाडाभेदी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी काल अहमदनगरच्या केके रेंज इथं करण्यात आली अर्जुन रणगाड्यातून ही चाचणी करण्यात आली

तसाच परिचारिका विभागही एक महत्त्वाचा विभाग आहे युद्धात जखमी झालेल्या जवानांवर आणि त्यांच्या कुटुंबियावर परिचारिका उपचार करतात कोरोना काळातही लष्करी परिचारिका विभागानं महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली

या विभागा अधिक माहिती आमच्या प्रतिनिधिकडून लष्करी परिचारिका विभाग हा पूर्णपणे महिला कर्मचारी असलेला लष्करातील एकमेव विभाग आहे

काल लष्करच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टिनेंट जनरल सी पी मोहंती यांनी या निमित्त लश्करी परिचारिकांना शुभेच्छा दिल्या तसंच कोरोना कलात परिचारिका नी दिलेल्या योगदाना बद्दल त्यांच कौतुक केल आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डेपुणे

रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम

शेख यांच्या हस्ते काल या न्यायालयाचं उद्घाटन झालं बीएसएनएल केंद्र सरकारनं फोर जी ची स्विधा द्यावी सॉफ्ट लोन घेण्यासाठी परवागनी द्यावी निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी यासाठी भारत संचार निगम लिमिटेडचे कर्मचारी वारंवार केंद्र सरकारकडे मागणी करत आहेत काल बीएसएनएलच्या स्थापना दिनीच देशभऱातील कर्मचार्यांनी या मागण्यांसाठी निदर्शनं केली

महाराष्ट्र परीमंडळाचे मुख्य महा डाकपाल एच

अगरवाल यांच्या हस्ते द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या पोस्टकार्डचं प्रकाशन झालं

त्याला प्रतिसाद देत टपाल खात्यानं ही अभिनव कल्पना राबवली आहे त्या निमित्तानं सावंतवाडीच्या या कलेची वाटचाल टिपणारा हा वृत्तांत निसर्गसंपन्न कोकणातलं सावंतवाडी जगाच्या नकाशावर पोहोचलं ते इथल्या लाकडी खेळण्यांमुळे

स्वातंत्र्यपूर्व काळात श्रीमंत शिवरामराजे भोसले आणि त्यांच्या पत्नी राणी सत्त्वशीलादेवी भोसले यांनी ही कला अवगत असणाऱ्या चितारी लोकांना राज्यात आणलं आणि या कलेचं संवर्धन केलं

संस्थानं खालसा झाल्यानंतरही श्रीमंत शिवरामराजे भोसले अनेक वर्षं आमदार होते त्यांनी या काळात हस्तकला जगभर नेली नंतर श्रीफळ पाट पोळपाट लाटणे इतर खेळणी भातुकली अशा अनेक हस्तकलेचा नमुना ठरणाऱ्या लाकडी वस्तूंनी सावंतवाडीची बाजारपेठ सजली अलीकडच्या काळात चिनी खेळण्यांमुळे या कलेवर जणू गंडांतरच आलं पण आता आत्मनिर्भर भारत अभियानाम्ळे या कला आणि व्यवसायाचं पुनरुज्जीवन होईल आणि मग नव्यानं जगभरातील लोकाश्रय लाभेल अशी आशा करायला हरकत नाही आकाशवाणी बातम्यांसाठी स्वाती महाळंकपुणे राहल गांधीप्रियंका गांधी अटक काँग्रसे नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी वद्रा यांना उत्तर प्रदेशातल्या हाथरस गावात जात असताना पोलिसांनी वाटेत थांबवून अटक केल्याचं पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं या घटनेच्या निषेधार्थ काल राज्यात अनेक ठिकाणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली गुन्हे आकडेवारी देशाच्या गुन्हे नोंद विभागानं नुकतीच देशातल्या काही प्रमुख शहरातली ग्रन्हेगारीची विशेषतः महिलांबाबतच्या गुन्ह्यांच्या नोंदीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली ऐकुया याविषयीची अधिक माहिती

या आकडेवारीनुसार महिलांविरुद्ध दाखल होणाऱ्या गुन्ह्यात मुंबईत घट दिसून येत असली तरीही महिलांच्या विनयभंगाच्या गुन्हांची सर्वाधिक नोंद मुंबईत झाली आहे सार्वजनिक वाहतूक तसंच बालकांच्या लैंगिक शोषण गुन्ह्यातही मुंबई देशात पहिल्या क्रमांकावर आहे सायबर गुन्हांमध्ये बेंगळूरू आघाडीवर आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून सोनाली घड्याळ पाटील यांच्यासह पुण्याहून मंजिरी गानू

मनरेगा मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी करून मतदारसंघातल्या गावांचा विकास व्हावा यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रोत्साहनपर योजना जाहीर केली आहे ज्या गावाची ग्रामपंचायत मनरेगा योजना जास्तीत जास्त राबवून गावाचा विकास साधेल अशा ग्रामपंचायतींना पंचवीस लाख रुपयांचा आमदार निधी दिला जाईल असं त्यांनी काल लातूर जिल्ह्यात निलंगा इथं जाहीर केलं

आगमनापासून सरासरीपर्यंत जे मान्सूनपूर्व अंदाज हवामान खात्यानं वर्तवले होते ते बरेचसे खरे ठरले आहेत पावसाचं प्रमाण मध्य आणि दक्षिण भारतात जास्त होतं जुलैत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी ऑगस्ट मधल्या पावसानं त्याची कसर भरून काढली असं हवामान खात्यानं जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येतं या पावसामुळंच राज्यातला पाणीप्रश्न बऱ्यापैकी सुटल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांनी पाठवलेल्या बातम्यांमधूनही स्पष्ट होतं हवामान पावसाळा संपला असला तरी राज्यात मान्सूनचं अस्तित्व अजून कायम आहे अरबी समुद्रावरील वातावरणाच्या वरच्या स्तरात चक्रवातीय स्थिती असल्यामुळे आज राज्याच्या बह्तांश भागात त्रळक ठिकाणी पावसाची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाच्या सरी हजेरी लावू शकतात

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार